अतिवृष्टीमुळे कोकण पश्विम महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे सतत कोसळणाऱ्या पावसामुळे विशेषतः कोल्हापूर सांगली सातारा पुणे सोलापूर सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमधली पूरस्थिती गंभीर आहे

कोल्हापूरात बराचसा भूभाग अजूनही पाण्याखालीच असल्यानं तिथे पूरस्थिती गंभीर आहे सुमारे सव्वा लाख नागरिकांच सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केलं आहे एन डी आर एफ लष्कर तसंच गोवा तटरक्षक दल यांच्या पथकांचं मदत आणि बचावकार्य पूर्ण झालं अहे सातारा जिल्ह्यातील कोयना धरणा क्षेत्राच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर आज ओसरला असून कराड शहरातील विविध ठिकाणी साठलेल्या पाण्याची पातळी कमी झाली आहे

उजनी आणि वीर धरणातील विसर्ग वाढल्यानं भीमा नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे

सिंधुद्र्ग जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असला तरी पूरस्थिती नियंत्रणात असल्याचं प्रशासनानं म्हटलं आहे दोडामार्ग तालुक्यात धरणाचं पाणी तिलारी नदी पात्रात आल्यानं नदीला पूर आला आहे

अल्या झोळंब अं दरड कोसळली तर कुडाळ तालुक्यातल्या सरंबळ अं डोंगर खचला दोन्ही ठिकाणच्या स्थानिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे

या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनानं तापी नदी काठावरच्या गावांना सर्तकतेचा श्राारा दिला आहे सततच्या पावसामुळे बुलडाणा जिल्ह्यातल्या संप्रामपूर तालुक्यातल्या टुनकी ते वसाळी आलेवाळी जुनी वसाळी निमखेडी चीचारी या गावांचा संपर्क तुटला आहे जिल्हयातल्या अनेक नद्यांना पूर आला आल्यानं येळगाव धरण भरुन वाह् लागलं आहे

त्यामुळे कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं गृह निर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे

त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातल्या नदी काठच्या गावांना धोक्याचा शिरादेण्यात आला आहे गडचिरोली जिल्ह्यातल्या पर्लकोटा पामुलगौतम आणि द्वावती या नद्या दुथडी भरुन वाहत आहेत त्यामुळे भामरागड गावात पर्लकोटा नदीचं पाणी शिरलं आहे याविषयी अधिक माहिती देत आहेत

यामुळे खरिपातल्या मशागतीची कामं ठप्प झाली आहेत तर कपाशीच्या पिकावर रोगांचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे

सांगली जिल्ह्यात पलूस तालुक्यात बचावकार्य करणारी बोट उलटल्याची घटना अत्यंत दुदैवी आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं सांगली सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांमधल्या प्रस्थितीची हवाई पाहणी केल्यानंतर ते कोल्हापूर अं वार्ताहर परिषदेत बोलत होते पूरग्रस्त जिल्ह्यांमधे लाईफ जॅकेटस् अन्न पाणी औषधं तेयादी सर्व जीवनाश्यक वस्तू पुरवण्यात येत आहेत अशी माहिती त्यांनी दिली कोल्हापूर परिसरात सुरु असलेल्या बचावकार्याचा आढावा घेऊन पुरातून सुटका झालेल्या नागरिकांचीही त्यांनी भेट घेतली आणि परिस्थितीची पाहणी केली या नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबतच्या सूचना त्यांनी संबधित अधिका यांना दिल्या राज्यातल्या प्र परिस्थितीवर मात करण्यासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी वेळोवेळी एनडीआरएफची बचाव पथकं पाठवल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी सिंह यांचे आभार मानले पूरग्रस्त जिल्ह्यांपैकी सांगली जिल्ह्याची स्थिती जास्त गंभीर आहे ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अलमट्टी धरणातून पाणी सोडण्याबाबत कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांच्याशी चर्चा केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली

पूरपरिस्थितीचं राजकारण न करता सर्वांनी एकत्र येऊन पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी सरकारला सहकार्य करावं असं आवाहन राष्ट्रवादी कॉंप्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी केलं

पुरामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं आहे त्यामुळे पूरग्रस्त भागातल्या शेतक यांना शंभर टक्के कर्जमाफी द्यावी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकारनं शक्य ते सर्व प्रयत्न करावेत अशी मागणी त्यांनी केली पुराचं पाणी ओसरल्यानंतरच नेमकं किती नुकसान झालंय याचा अंदाज येईल असं ते म्हणाले या पुरामुळे छोटे मोठे व्यापारी शेतकरी आणि नागरिक यांना मोठा फटका बसला आहे या प्रस्रस्तांच्या मदतीसाठी राष्ट्रवादी काँप्रेसचे लोकप्रतिनिधी त्यांच एक महिन्याचं वेतन देतील अशी घोषणा त्यांनी केली

ही पूरपरिस्थिती हाताळताना शासकीय यंत्रांमधे समन्वयाचा अभाव दिसला पूरग्रस्तांना वेळेवर जीवनावश्यक वस्तू आणि सुविधा पुरवठा झाला नाही अशी टीका त्यांनी केली केंद्र सरकारनं पूरग्रस्त महाराष्ट्राला तातडीची मदत म्हणून चार हजार कोटी रूपये द्यावेत अशी मागणी महाराष्ट्र काँप्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली आहे ते आज मुंबई क्रें वार्ताहरांशी बोलत होते राज्यातील पूर्यस्त भागातील परिस्थिती अत्यंत गंभीर असून प्रशासन आणि एनडीआरएफ बचावकार्यात अपुरे पडत आहे त्यामुळे सरकारनं मदत बचावकार्यासाठी लष्कराला पाचारण करावं अशी मागणीही त्यांनी केली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज रात्री आठ वाजता राष्ट्राला उद्देशून भाषण करणार आहेत प्रधानमंत्री कार्यालयानं ट्विटरवरून ही माहिती दिली आहे येत्या दोन दिवसांत कोकणात बह्तांश ठिकाणी मध्य महाराष्ट्रात ब याच ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे असं हवामान विभागानं म्हटलं आहे या काळात कोकण अणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल तर पश्चिम किनारपट्टीवर सोसाट्याचे वारे वाहतील असा श्वाारा विभागानं दिला आहे